निवडणुकीच्या द्सऱ्या टप्प्यात मराठवाङ्यातल्या सहा मतदार संघांसह राज्यातल्या एकृण दहा मतदार संघांमध्ये पुढच्या आठवड्यात अठरा एप्रिलला मतदान होणार आहे या सर्व मतदार संघांमध्येही प्रचाराला वेग आला आहे लातूर जिल्ह्यात औसा इथं उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरेही सभेला उपस्थित असतील मुंबईत उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या काँप्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात हिंदू समाजाच्या भावना दुखवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजप कार्यकर्ते सुरेश नाखवा यांनी केलेल्या तक्रारीवरुन पवई पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला पहिल्या टप्प्यातला प्रचार उद्या मंगळवारी सायंकाळी थांबणार आहे लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे भाजपानं आपल्या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपा संसदीय मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत

अन्य एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला सहाव्या पराभवाला सामोरं जावं लागलं